नरवणे गेलं संपूर्ण वर्ष देशासाठी आणि सैन्यदलांसाठीही अत्यंत आव्हानात्मक होतं सशस्त्र दलानं देशाची उत्तरसीमा सांभाळतानाच कोविड संसर्ग रोखण्यासाठीच्या लढ्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं या कामामध्ये सैन्यदलांना व्हेटर्नस अर्थात माजी सैनिकांची मोठी मदत झाली असे गौरवोद्वार देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काढले

व्हेटर्नस डे निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते आज सकाळी बोलत होते व्हेटरन्स डे दरम्यान भारतीय संरक्षण दलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आज व्हेटर्नस डे साजरा करण्यात येत आहे भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ फिल्डमार्शल के

ते आणि त्यांच्यासारख्या वीर जवानांनी देशाच्या सेवेत दिलेल्या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो

आकाशवाणीच्या यू ट्यूब चॅनल्सवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे

देशातील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा केंद्राच्या उपचारविषयक मार्गदर्शक सूचनांचं विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होत असलेलं काटेकोर पालन आणि अंमलबजावणी डॉक्टर्स परिचारिका आणि इतर वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी तसच सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून कार्यरत कोविड योद्वे यांच्यामुळेच हा संसर्ग नियंत्रित करणं शक्य झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

या टप्प्यात बदलत्या काळानुसार आवश्यक बनलेली आणि कोविड परिस्थितीमुळे निर्माण झालेली कौशल्य शिकविण्यावर भर देण्यात येणार असल्याचं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं म्हटलं आहे

कोविड संसर्गामुळे हानी पोहोचलेल्या क्षेत्रांना पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी त्यांना आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करणं आणि त्या माध्यमातून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्णाण करणं अशा दुहेरी हेतूनं हे अभियान कार्यान्वित राहणार आहे

देशभरात लोहड़ी पोंगल भोगाली बिहू उत्तरायण आणि पौष पर्व अशा विविध नावांनी हा सण साजरा केला जातो या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत या सणांच्या माध्यमातून एकमेकांप्रती आत्मीयता सौहार्दाची भावना वृद्धींगत व्हावी अशी कामना मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात व्यक्त केली आहे दरम्यान गुजरातमध्ये मकरसंक्राती निमित्त पतंग उडवण्यास यंदा कोरोना आणि बर्ड फ्लू संकटाच्या पार्बंभूमीवर निर्बंध घालण्यात आले आहेत तसंच पतंगाच्या मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्षांना वाचवण्यासाठी गुजरात सरकारच्या वतीनं करुणा अभियान ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे

तिन्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचंही बार कौन्सिलचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच या कायद्यांना स्थगिती देत तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे मात्र शेतकऱ्यांनी या समितीच्या कामकाजात सहभागी होण्यास नकार दिला आहे आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल असं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीतील सदस्यांचा कृषी कायद्यांना आधीपासूनच पाठिंबा होता असा आरोप होत आहे त्या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ इंडियाने हे वक्तव्य केले आहे चिन उत्पादने चीनमधील झिंजियांग भागातून येणाऱ्या टोमॅटो आणि कापसाच्या उत्पादनांवर अमेरिकेनं बंदी घातली आहे ही उत्पादनं अमेरिकेच्या बंदरात आल्यावर ताब्यात घेण्यात येतील या भागात बंदिवासात ठेवलेल्या अल्पसंख्य उईघुर समाजाकडून सक्तीने मजूरी देऊन उत्पादनांची निर्मिती केल्याच्या वृत्तानंतर अमेरिकेनं ही बंदी लागू केली आहे वाजवी बाजार मूल्यापेक्षा कमी दरात अमेरिकेत आयात करू देणार नाही आणि चीन सरकारचं गुलामगिरीचं धोरण सहन करणार नाही असं अमेरिकेनं म्हटलं आहे

भारतीय नाविकांसह चीनच्या हद्दीत उभ्या असलेल्या या मालवाहू जहाजाला चीननं माल उतरवायची परवानगी दिलेली नव्हती

नवनियुक्त अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी गेल्या आठवड्यात कॅपिटॉल इमारतीत अमेरिकी काँग्रेसची कार्यवाही सुरु असताना विरोधकांनी इमारतीत घुसून धुडगूस घातला होता